मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि हिरेन मनसूख यांच्या मृत्यूप्रकरणी वाझे यांची काल चौकशी केल्यानंतर तपास संस्थेनं त्यांना अटक केली होती

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसूख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याच्या घटनांची राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवादविरोधी पथकामार्फत चौकशी केली जात आहे या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्यावर राज्यसरकार आणि केंद्रसरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं भाजप नेत्यांनी सचिन वाजे यांचा मुद्दा पुढे करून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे आहे त्यामुळे कोणीही त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनाच अटक होते ही गंभीर बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

जारी झालेली प्रमाणपत्रं ताबडतोब डिजीलाँकरमध्ये हस्तांतरीत केली जातील आणि ती या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावरून पाहता येऊ शकतील अँड्रॉड्ड फोनवरून अथवा आयफोन वरून डिजीलॉकर अॅप डाऊनलोड करता येईल

नवीन कृषीपंप वीज धोरणाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या पुढाकारानं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही योजना सुरू झाली

या योजनेचा लाभ परिमंडळातील सर्वच शेतकऱ्यांनी घ्यायचं आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केलं आहे आपल्या संस्कृतीत आईचं स्थान अत्यंत मानाचं आहे त्यामुळे नव्या पिढीने विचारांचा हा सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केलं आहे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते

बातमीदारांनी विचारलेल्या विविध राजकीय प्रश्रांना यावेळी पटोले यांनी उत्तरं दिली विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्र लावून धरण्या ऐवजी भाजप नेत्यांनी विधीमंडळाचा द्रुपयोग केला असा आरोप त्यांनी केला विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असून सत्तेतल्या तिन्ही पक्षात त्याबाबत एकोपा आहे असे सांगून पटोले म्हणाले राज्याला विकासाच्या दिशेने नेण्यावर आमचा भर आहे महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सध्या महत्त्वाचे आहेत विविध कौशल्य धारण करणारे राज्यातले कारागिर कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केलं जाणार असल्याची घोषणा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते बहुतांश कारागिर हे विशिष्ट कौशल्य धारण करणारे पण असंघटीत आहेत तसेच त्यांच्याकडे चांगलं कौशल्य असलं तरी त्याविषयीचं कोणतंही प्रमाणपत्रं त्यांच्याकडे नसतात त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात त्यांना अडचणी येतात या कौशल्यधारी कारागिरांना आता पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता योजनेतून प्रमाणित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे

कोरोनाबाबतची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचं पालन करावं आणि कडक लॉकडाऊन करायला भाग पडू नये हा शेवटचा श्रारा आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे आहार नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन शॉपिंग सेंटर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी द्रदृश्य प्रणालीद्वारे काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन संवाद साधला आणि त्यांना सहकार्याचं आवाहन केलं यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे पालिका आयुक्त िबालसिंह चहल पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी डॉ तात्याराव लहाने अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावं असंही ते म्हणाले पालिका आणि पोलीस प्रशासनानं देखील यासंदर्भात राज्यातले सर्व हॉटेल्स आणि उपाहारगुहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसंच नियम तोडत असती तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

दलित पँथर चळवळीतील ज्येष्ठ कवी मनोहर जाधव यांचं काल नवी मुंबईतल्या रुग्णालयात निधन झालं

दलित पँथर चळवळीतले ज्येष्ठ कवी गायक झूंजार कर्तकर्ते आणि समर्पित सुस्वभावी नेते मनोहर जाधव यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत मनोहर जाधव यांना भावपूर्ण श्रद्वांजली वाहिली आहे त्यांनी दलित पॅंथरवर अनेक गीते लिहिली आणि गायली असं आठवले यांनी सांगितलं त्यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात आठवले यांनी शोकभावना व्यक्त केली अहमदाबाद छिल्या नरेंद्र मोदी मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला छिंडविरूद्वचा दुसरा सामना आता संध्याकाळी होत आहे दरम्यान भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे या मालिकेतला याच मैदानावरचा पहिला सामना भारतानं याआधी गमावला आहे श्रेयस अय्यर वगळता क्रिंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा धुव्वा उडवला होता यावर्षीच्या शिमगोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातल्या परंपरेनुसार मोजक्या वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातला प्रमुख सण असलेल्या शिमगोत्सवावर प्रशासनानं काही बंधनं घातली होती पारंपरिक पद्धतीनं घरोघरी जाणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालख्या मंदिराबाहेर काढण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे